जागतिक पर्यावरण दिन संपूर्ण देशभरात आज विविध उपक्रमांनी संपन्न

नागप्रातील खापा इथं पहिली सौर कृषी वाहिनी स्रू

सफल चाचणी

इशारा आज जागतिक पर्यावरण दिन निसर्ग रक्षति रक्षितः निसर्ग आणि पृथ्वी यांचं रक्षण करून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संदेश जगभर पोहचविण्यासाठी पाच जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून जागतिक स्तरावर साजरा केला जातो या दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हवामान बदलाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज असून प्ढल्या पिढीसाठी हिरवागार पर्यावरणस्नेही रहिवास स्पूर्द करण्यासाठी वचनबद्ध आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पर्यावरण दिनानिमित दिलेल्या संदेशात म्हटलं आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निसर्गाशी ताळमेळ राखला तरच भविष्य सूंदर ठरेल असं म्हटलं आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सेल्फी विथ सॅपलिंग हा उपक्रम स्रू केला आहे आज नागप्रातही पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिका ग्रीन व्हिजल फाउंडेशन यांच्या संयुक्त विदयमानं मनपा शाळांतील विदयाश्र्यांसाठी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं या चर्चासत्राचं उद्घाटन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते झालं महापौर जिचकार म्हणाल्या नागप्र शहरातील एक एक झाड वाचविण्याची भूमिका महानगरपालिकेनं घेतली आहे नागपूरची ओळख ग्रीनसिटी म्हणून असली तरी नागप्रातही पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळ उभारणं गरजेचं आहे यासाठी विद्याश्र्यांसह सर्व नागरिकांनी प्ढं यावं असं आवाहन त्यांनी केलं जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून औष्णिक ऊर्जा रसायन शास्त्र आणि शाश्वत पर्यावरण या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन आज नागपूर इथं करण्यात आलं होतं या परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या हस्ते करण्यात आलं

प्ढे बोलतांना ते म्हणाले आपल्या देशाला सौर ऊर्जेचे वरदान मिळाले असून जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर करणे काळाची गरज आहे या परिषदेचे यजमान पद चंद्रप्र महाऔष्णिक विद्युत केंद्र यांच्याकडे होतं देशभरात आज सर्वत्र रमजान ईद उत्साहात साजरी होत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड् आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला ईदच्या श्भेच्छा दिल्या आहेत नागप्रातही मोमिनप्रातील मशिदीमध्ये नमाज पठण करण्यात आले नागप्रातील मुस्लीम बांधवांनी परस्परांना ईदच्या श्भेच्छा दिल्या ब्लढाणा शहर आणि परिसरात म्स्लिम बांधवांनी ईद उल फित्र निमित्त ईदगाह मैदानावर नमाज पठण करून एकमेकांना श्भेच्छा दिल्या शेतकऱ्यांसाठी स्रू करण्यात आलेल्या म्ख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ग्रामीण नागपूरमधील खापा इथं स्रू करण्यात आलेल्या नागपूर जिल्ह्यातल्या पहिल्या सौर कृषी वाहिनीची माहिती ऊर्जा नविन आणि नविकरणीय ऊर्जा तसंच उत्पादन श्ल्क विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी आज माध्यम प्रतिनिधींना दिली या योजनेम्ळं मोठ्या प्रमाणात पारंपारिक विजेची बचत होणार असून या विजेचा वापर इतर उत्पादनक्षम कामांसाठी होऊ शकेल या योजनेम्ळं शेतकऱ्यांना माफक दरात आणि त्यांच्या सोयीन्सार दिवसा विज प्रवठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे

दिवसांनी वीज देतो आहे

हा प्रस्कार काल राज्याचे म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे महारष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष श्रीवास्तव यांच्या प्रम्ख उपस्थितीत म्ंबई इथं देण्यात आला शासनाने ज्या शेतकरी क्टूंबामध्ये म्लगी जन्माला येईल त्यांनी दहा वृक्षांची लागवड करण्याच्या उद्देशाने कन्या वन समूद्धी योजना सुरू केली आहे

पावसाळ्यात या कुटुंबांना वृक्षांचे वाटप केले जाणार आहेत या योजनेच्या लाभाकरीता संबंधित ग्रामपंचायतीकडे म्लीच्या नावाची नोंद केल्यानंतर अर्ज करणे आवश्यक आहे त्यानंतर ही झाडे विनामूल्य मिळणार आहेत

महामेट्रो नागपूरनं काल सीताबर्डी ते शून्य मैल स्थानकादरम्यान प्रवास करीत आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला यापूर्वी लोकमान्य नगर आणि स्भाश नगर मेट्रो स्थानकादरम्यान मेट्रोची चाचणी घेण्यात आली होती कालच्या परिक्षणात मेट्रोनं अप लाईनवर प्रवास घडवला पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रवास केल्याम्ळं अप मार्गावरील मेट्रोच आवागमन होण्याचा मार्ग आता स्लभ झाला आहे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित आणि इतर अधिकाऱ्यांनी गाडीतून प्रवास करीत मेट्रोच्या कार्यक्षमतेची खात्री केली केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास तथा दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आज अकोल्याला भेट दिली यावेळी देशात नव्याने एक लाख गावे डिजिटल करण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं अकोल्यात केंद्रीय विद्यालय व्हावे यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन ही त्यांनी यावेळी दिलं यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते

येत्या आठवड्यात विदर्भात उन्हाच्या तप्त झळा कायम राहणार असल्याचा ईशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे त्रळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा शिरवा येऊ शकतो विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर गोंदिया यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा तडाखा कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे

सी सी एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरूध्द साऊथ हॅम्टन इथं खेळण्यात येत आहे

कांग्रेसचे विधीमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार अन्सूचित जाती आणि ओ बी सी विद्याश्र्यांची उच्च शिक्षणातील प्रलंबित शिष्यवृत्ती द्ष्काळी मदत आणि कृषिपंपांना वीजजोडण्या देण्यासंदर्भात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहेत गडचिरोली जिल्ह्यात विद्याश्यांना मागिल तीन वर्षांपासून शिष्यवृती मिळालेली नाही तसंच कैंद्र सरकार जर शिष्यवृत्तीसाठी मदत करत नसेल तर हा भार राज्याने उचलावा अशी मागणीही त्यांनी केली

आज गडचिरोली इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते पांढरकवडा ते यवतमाळकडे निघालेल्या एस टी बसमध्ये एक गर्भवती महिला प्रसूत झाली तिने एका बाळाला जन्म दिला मात्र त्या मृत बालकास तिथेच टाकून सर्व प्रवाषांचे लक्ष च्कवून ती महिला पसार झाली बसच्या चालक वाहकांनी यासंदर्भात वडगाव पोलिसात तक्रार नोंदवली